राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवनात फडवणीस यांना शपथ दिली उपम्ख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही यावेळी शपथ घेतली गेले काही दिवस राज्यात सता स्थापनेसाठी विविध पक्षांच्या चर्चा बैठका सुरु होत्या काल रात्रीपर्यंत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या बैठका सुरु होत्या त्या पार्श्वभूमीवर आजची घडामोड धक्कादायक मानली जात आहे म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर वार्ताहरांना प्रतिक्रीया देताना सांगितलं की मला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे आभार मानायचे आहेत स्थिर सरकार देण्यासाठी पुढाकार घेत त्यांनी भाजपाबरोबर येण्याचा निर्णय घेतला इतर काही नेते आणि अपक्ष आमदारही आपल्यासोबत असल्याचा दावा फडणवीस यांनी यावेळी केला उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातले शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्यासमोरच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचं शपथविधीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करणं कठीण होतं असंही अजित पवार म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा म्ख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांचं तर उपम्ख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल अजित पवार यांचं अभिनंदन केलं आहे राज्यातल्या सर्वात मोठ्या या घडामोडीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खूपसला असून शरद पवार यांचीही फसवणुक केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला महाराष्ट्रातल्या धक्कादायक राजकीय घडामोर्डीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपा सरकारला पाठिंबा नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे अजित पवार यांच्यावरील कारवाईचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं शरद पवार आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वीच मूंबईत तातडीची वार्ताहर परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची दिशाभूल केली भाजपाला पाठिंबा दिला असल्याचं दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना राज्यपालांकडे नेण्यात आलं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सह्यांची यादी तयार केली होती हीच यादी अजित पवार यांनी राज्यपालांना सादर केली असावी त्यामुळे राज्यपालांची फसवणूक झाली असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष एकत्रच आहेत याप्ढच्या काळात कोणतीही संकटं आली तरी त्याला आम्ही तोंड देऊ आणि यापदच्या काळातही सरकार आम्हीच बनव् असा दावा त्यांनी केला आपल्याला च्कीची माहिती देऊन राजभवनात नेण्यात आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदारांनी या वार्ताहर परिषदेत सांगितलं दरम्यान वार्ताहर परिषदेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली उद्धव ठाकरे यांनी आपली प्रत्येक राजकीय भूमिका उघड असते असं सांगत लपूनछपून फोडाफोडीचं राजकारण आपण करत नाही अशा शब्दात भाजपावर जोरदार टीका केली राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी प्रक्रियेत काही ना कही च्क झाली आहे संविधानाची अवहेलना झाली आहे अशी टीका काँग्रेसनं केली आहे पक्षाच्या आज मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी ही भूमिका मांडली काँग्रेसकडून सरकार स्थापनेबाबतच्या प्रक्रियेत कोणताही उशीर झाला नाही प्रक्रियेला लागणारा वेळच पक्षानं घेतला असं त्यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री पदाची शपथ लपून छपून घेतली जाते याची महाराष्ट्राच्या इतिहासात नकारात्मक नोंद होईल भाजपा बह्मत सिद्ध करु शकणार नाही भविष्यात महाविकास आघाडीचच सरकार येऊ शकतं असा दावाही त्यांनी केला